घोषणा

सर्वपक्षीय बैठक

कृषीक्षेत्रात धोरणात्मक सुधारणा करण्याकरता एक उच्चस्तरीय कृतीदल स्थापन करायची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे प्रधानमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक मंडळाची पाचवी बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ही माहिती दिली ही समिती लवकरच स्थापन केली जाईल आणि त्यासंबंधीचा अहवाल दोन तीन महिन्यात सादर केला जाईल असं ते म्हणाले या बैठकीत पावसाच्या पाण्याचं संधारण दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरचे उपाय जिल्ह्यांचे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आणि सुरक्षाविषयक मुद्यांवर चर्चा झाली असं कुमार यांनी सांगितलं निर्यातीला चालना देण्यासाठी प्रत्येक राज्यानं प्रयत्न करावेत अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केली यावेळी कृषीमालप्रक्रिया उत्पादनक्षमता शेतकरी ते ग्राहक साखळी आणि कृषीक्षेत्रातली गुंतवणूक याविषयांवरही विचारविनिमय झाल्याचं कुमार म्हणाले डाव्या विचारधारेचा कट्टरतावाद आणि जम्मू काश्मीर मुद्यावर यावेळी विस्तृत चर्चा झाली कट्टरतावादानं प्रभावित जिल्ह्यांमधे विकासकामं वेगात सुरु असून हळूहळू तिथली परिस्थिती निवळत आहे जम्मू काश्मीर मधल्या स्थितीतही सुधारणा झाली आहे आणि तिथेही विकासाकडे लक्ष दिलं जात आहे असं राजीव कुमार यांनी सांगितलं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी यांच्या आढावा घेण्याच्या सूचनांवर केंद्रसरकार विचार करेल असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी यावेळी सांगितलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे संसदेच कामकाज सुरळीतपणे चालू द्यावं असं आवाहन यावेळी सरकारतफें विरोधी पक्षांना केलं जाईल या अधिवेशनात तिहेरी तलाक राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमधल्या शिक्षक भरतीमधलं आरक्षण आधार तसंच तेर विधेयकं चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे

संसदेचं अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून सतराव्या लोकसभेचं हे पहिलं अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या पार्वभूमीवर ऑल इंडिया आकाशवाणीच्या राजधानी वाहिनीवर आज रात्री साडेनऊ वाजता इश्यूज बिफोर पार्लमेंट हा इंग्रजी भाषेतला तर इंद्रप्रस्थ आणि एफ

गोल्ड या वाहिन्यांवरही रात्री साडेनऊ वाजता संसद के समक्ष मुद्दे हा हिंदी भाषेतला कार्यक्रम प्रसारीत केला जाणार आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे राज्यपाल चे विद्यासागर राव आज सकाळी राजभवन क्रें नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील रिपब्लिकन पार्टी ऑफ डियाचे नेते अविनाश महातेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती

अयोध्येत ते रामललाची प्जा करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे सरकार राममंदिराच्या मुद्यांवर गंभीर असून हा मुद्दा न्यायालयाच्या अधीन असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं राज्याच्या विधानसभा निवडणूका शिवसेना आणि भाजपा एकत्रित लढवणार असून जागावाटपाबाबतची चर्चा पूर्ण झाली असल्याची त्यांनी सांगितलं पश्विम बंगालमधल्या डॉक्टरांचा संप मिटावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्यामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या या संपाचा आजचा सातवा दिवस आहे या संपामुळे राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमधल्या अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व वैद्यकीय सेवा ठप्प झाल्या आहेत दरम्यान कामाच्या ठिकाणावरची सुरक्षा हीच डॉक्टरांची मुख्य मागणी असून आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं संपावर असलेल्या डॉक्टरांच्या प्रतिनिधीनं म्हटलं आहे

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन आज बिहारमधल्या मुझफ्फरपूरला भेट देवून तिथे मेंदूज्वराच्या विकारामुळे उद्रवलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत

हर्षवर्धन श्रीकृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाचं रुग्णालय आणि केजरीवाल रुग्णालयाला भेट देवून तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करणार आहेत यानंतर ते केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविभागाच्या अधिका यांसोबत चर्चा करणार आहेत

हर्षवर्धन बिहार राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेवून मेंदूज्वरावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत महाराष्ट्रात सर्व रेशन दुकानांमधे शिधापत्रिकाधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य उपलब्ध करुन देणं बंधनकारक असल्याचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री जयकुमार रावत यांनी स्पष्ट केलं आहे या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून सर्व अधिका यांना या परिपत्रकाची अंमलबजावणी करायला सांगितलं असल्याचंही ते म्हणाले

आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात बोलताना आसाम कौशल्य विकास मिशनचे मुख्य संचालक ए पी तिवारी यांनी काल ही माहिती दिली ही संकल्पित शैक्षणिक संस्था कुशल शहर म्हणून ओळखली जाईल असंही ते म्हणाले आशिया खंडातल्या देशांना दहशतवादाचा मोठा धोका असून दहशतवादी आणि पिडीतांना समतुल्य समजता येणार नाही असं मत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे

अशियाई संघाच्या देशांना दहशतवादाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्र येणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले

मँचेस्टर ॐ आज भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर होणार आहे हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे